त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल

सिंधूदर्ग जिल्ह्यात ओरोस इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैदयकीय महाविदयालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिले आहेत यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावानं असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावानं करण्याची प्रक्रिया सिंधूद्र्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करावी तर शासकीय वैद्यकीय महाविदयालय बाबतचा प्रस्ताव वैदयकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागानं समन्वयानं तयार करून सादर करावा असंही त्यांनी सांगितलं

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी आखलेली रणनीती कोरोनाबाधितांचा शोध चाचण्या आणि उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

काल केंद्र सरकारचं कोविड पोर्टल तांत्रिक कारणामुळे बंद असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि बरे झालेल्या रुग्णांचा आकडा कळू शकला नाही

केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत नवी म्ंबईतल्या वारली चित्रकार उज्ज्वला भट्टे यांनी नागरिकांना मास्क लावणं स्रक्षित अंतर राखणं आणि हात ध्णं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबूक पेजवरच्या नोंदी निरीक्षणं स्फ्ट लेख आणि अभिप्राय यांचं संकलन असलेल्या माझी भिंत या प्स्तकाचं प्रकाशन काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन इथं झालं कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जलसंपदा मंत्री जयंत पाटील लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा लेखक राजेंद्र दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी लोकमतच्या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशनहा राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं

यामध्ये राज्यातल्या मुंबई नवी मुंबई ठाण्यासह औरंगाबाद लातूर जालना प्णे उल्हासनगर नाशिक नागपूर सांगली सोलापूर कोल्हापूर जळगाव चंद्रपूर बदलापूर अमरावती आणि अकोला या शहरांचा समावेश आहे ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये हवेची ग्णवता मध्यम किंवा त्यापेक्षा चांगली आहे त्याठिकाणी फक्त ग्रीन क्रॅकर्स म्हणजेच प्रदूषणमुक्त फटाके उडवायला परवानगी दिली आहे दिवाळीदरम्यान दररोज फक्त दोन तास फटाके वाजवायला परवानगी असेल छठ पूजा नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठीही हेच नियम लागू केले आहेत ज्या ठिकाणी हवेची गुणवता पातळी चांगली आहे त्याठिकाणी फटाके बंदीसंदर्भातले सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत सणासूदीच्या काळात सर्वांना आनंद मिळावा सर्वांचं आरोग्य उत्तम रहावं अशी भारतीय संस्कृतीची शिकवण असल्याचं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलं आहे मुंबईत मध्य रेल्वेच्या परेल इथल्या लोको कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीच्या नॅरो गेज इंजिनाची निर्मिती केली आहे यूनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या हिमालयाच्या क्शीतल्या कालका ते सिमला या रेल्वे मार्गावर हे इंजिन धावणार आहे या इंजिनाची निर्मिती करताना इथल्या कर्मचाऱ्यांनी कोविड विषयक सर्व नियमांचं पालन करून ते वेळेत पूर्ण केलं आहे अतिशय थंडीतही सातत्यपूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीनं या छोटेखानी इंजिनाची रचना केली आहे याशिवाय आपातकालीन ब्रेक दक्षता नियंत्रण उपकरण आणि इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटर ही या इंजिनाची वैशिष्टयं आहेत

याबाबत अधिक माहिती देत आहेत

राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही त्याम्ळे त्यांचा उद्रेक होत आहे याच विवंचनेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी आहे असं मत माजी अर्थमंत्री स्धीर म्नगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे ते आज चंद्रपूर इथं बोलत होते एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्यसरकार सकारात्मक नाही अशी टीका त्यांनी केली

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामीच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयानं परवानगी दिली आहे अर्णबला तळोजा कारागृहात हलवलं असून तिथंच दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी न्यायालयानं पोलिसांना दिली अर्णबला पोलीस कोठडी द्यावी अशी रायगड पोलिसांची मागणी आहे त्याबाबतच्या अर्जावर काल सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा आदेश दिला कृषी तसंच कामगार विषयक कायदयात सुधारणा करावी अन्यथा केंद्र तसंच राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाच्या वेळी बेमुदत संपाचा इशारा माथाडी संघटनांनी दिला आहे काल नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माथाडी भवनात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली केंद्र सरकारने कृषी तसंच कामगार कायद्यात बदल तसंच नवीन कायदे केले आहेत त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारातील व्यापारी तसंच कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगार आणि अन्य घटकांचं न्कसान होत असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवली आहे उमेदवारानं निवडलेल्या केंद्रावर संधी उपलब्ध झाली नाही तर उमेदवारानंच निवडलेल्या इतर चार केंद्रांपैकी एक केंद्र दिलं जाईल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे

निर्मला सामंत प्रभावळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे त्यासंदर्भातले निर्देश महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल आयोजित केलेल्या बैठकीत दिले